इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक विश्वासदर्शक प्रस्तावावरचं मतदान घेण्याबाबत राज्यपालांनी जारी केलेल्या निर्देशाविरुद्ध कर्नाटक सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे विश्वाससदर्शक प्रस्तावावरच्या मतदानाची वेळ निश्वित करण्याच्या राज्यपालांच्या अधिकारावर सरकारनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे

या आदेशानुसार बंडखोर आमदारांना मतदानात भाग घेता येणार नाही यामुळे पक्षाच्या घटनात्मक अधिकाराचा भंग होत असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे दरम्यान कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव हे सुद्धा या आदेशाच्या अधिक स्पष्टीकरणासाठी न्यायालयात गेले आहेत विश्वास प्रस्तावावर बहुमत घेण्याची प्रक्रिया आजचं पूर्ण करावी असं कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना सांगितलं होतं

देशाच्या मानवी हक्क आयोगाचं मानांकन आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलं असल्याचा आरोप फेटाळून लावताना केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी सध्याचं मानांकन अ दर्जाचं असल्याचं सभागृहात सांगितलं सुधारित विधेयकानुसार आता केंद्रशासित प्रदेशात राहणा या नागरिकांना दिल्लीपर्यंत न जाता जवळच्या राज्यातल्या मानवी हक्क आयोगाकडे दाद मागता येईल शिवाय राष्ट्रीय मानवी आयोगाचे अध्यक्ष म्हणून आता निवृत्त सरन्यायाधीश अथवा इतर निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करता येणार आहे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली सरकारनं सहकार्य करावं असं आवाहन कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केलं आहे नव्यानं घोषणा झालेल्या या योजनेतून शेतक याला वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात दिले जातात दिल्ली सरकारकडून नोंदणी झालेल्या शेतक यांची यादी न मिळाल्यानं दिल्लीतले शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत असं रुपाला यांनी आज राज्यसभेत सांगितलं कृषी मंत्रालयाला ही यादी मिळाल्यानंतर लगेचच याबाबतचा निधी दिला जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उद्या जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत कारगिल युद्धाच्या विसाव्या विजय दिवसानिमित्त ते शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतील लष्कराशी संवाद साधतील तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या परिस्थितीचा आढावा घेतील दुपारनंतर ते कठुआ आणि सांबा जिल्ह्यातल्या नदीपुलांच्या प्रकल्पांचा शुमारंभ करतील हे दोन्ही पूल स्थानिक रहिवाशांसाठी तसंच संरक्षण दलांच्या वाहतुकीसाठी महत्वाचे ठरणार आहेत यावेळी त्यांच्यासोबत लष्कर प्रमुख जनरल रावत तसंच इतर महत्वाचे अधिकारी असणार आहेत

केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की भारत ही जगातील विस्थापितांची राजधानी होऊ देता येणार नाही केंद्र आणि राज्यसरकारनं असंही सांगितलं की राष्ट्रीय नागरिक नोंद पुस्तिकेत नमुन्यांच्या पडताळणीचा समावेश करावा कारण बांग्लादेशाच्या सीमेवर असणाऱ्या अवैध नागरिकांचा स्थानिक अधिकाऱ्यांमुळे या सूचीत समावेश आहे

अयोध्या प्रकरणाची सुनावणी नऊ महिन्यात पूर्ण करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या प्रकरणी साक्षी नोंदवण्याचं काम सहा महिन्यात करावं असंही न्यायमूर्ती आर

नरीमन आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं म्हटलं आहे

त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी चार आठवड्यात आदेश जारी करावेत असे निर्देशही पीठानं उत्तरप्रदेश सरकारला दिले आहेत या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायाधीशांनी सोमवारी सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती

एम ए ज्वेल्सचा मालक महंमद मनसूर खान याला सक्तवसुली संचालनालयानं नवी दिल्ली इथं अटक केली आहे संचालनालयानं कर्नाटकात आय एम ए ज्वेलसविरोधात मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला होता

दुबईला पळालेला महंमद मनसूर दिल्लीच्या विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली एखाद्या समुदायाला अल्पसंख्यांक समाज ठरवण्यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या माहिती ऐवजी राज्यनिहाय माहितीचा आधार घेतला जावा या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं महाधिवत्ता के के वेणुगोपाल यांच्याकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत राष्ट्रीय डेटाच्या आधाराने अल्पसंख्यांक समुदाय ठरवणं हे बेकायदेशीर असल्याचा ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगींचा दावा सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि अनिरुद्ध बोस यांच्या पीठानं विचारात घेतला आहे भाजपा नेते आणि वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वला योजनेची आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेनं प्रशंसा केली आहे गरीब स्त्रियांना घरगुती गॅसच्या मोफत जोडण्या देणा या या योजनेद्वारे स्त्रियांचं आरोग्य आणि पर्यावरणाचा दर्जा सुधारण्यात मदत होईल असं आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेचे कार्यकारी संचालक फतिह बिरोल म्हणाले सर्व केबल ऑपरेटर आणि डी टी एच वाहिन्यांनी दूरदर्शनच्या सर्व चोवीस वाहिन्या दाखवाव्यात असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत केबल चालकांनी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या दाखवणं कायद्यानं बंधनकारक असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे लोकसभा आणि राज्यसभा वाहिन्यांबरोबर दूरदर्शनच्या इतर सर्व वाहिन्यां आम्ही दाखवतो अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र सर्व केबल चालकांनी एका महिन्याच्या आत केंद्राला सादर करावं असंही जावडेकर यांनी बजावलं आहे सर्वसमावेशक समग्र आणि सातत्यपूर्ण विकासाच्या दिशेने सरकार वाटचाल करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल येत्या चोवीस तारखेला वैश्विक नवसंशोधन निर्देशांक म्हणजे जी आय आय चा भारतात शुभारंभ करतील जगभरातल्या देशांच्या संशोधन क्षमतेचं मूल्यांकन करणारा हा निर्देशांक असून येत्या दशकात घडणा या संशोधनावर यंदाचा विषय आधारित आहे नवी दिल्लीत होणा या या समारंभात जागतिक बौद्धिक संपदा संस्थेचे महासंचालक फ्रान्सिस करी उपस्थित राहाणार आहेत भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी विवेक कुमार यांची प्रधानमंत्र्यांचे स्वीय सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे कॅबिनेटच्या नियुक्ती समितीनं हा निर्णय घेतल्याचं एका अधिकृत आदेशात म्हटलं आहे

ते सध्या प्रधानमंत्री कार्यालयात संचालक पदावर कार्यरत आहेत

लोकांनी नमो एप या खास तयार केलेल्या खुल्या मंचावर आपले विचार पाठवून त्यात योगदान द्यावं असं ट्विट मोदी यांनी केलं आहे

या भुकंपामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झाली नसल्याचं वृत्त आहे भारताचे इस्त्राएलमधले राजदूत म्हणून संजीव कुमार सिंगला यांची नियुक्ती झाली आहे

पनामाचे राजदूत म्हणून उपेंद्र सिंग रावत यांची नियुक्ती झाली आहे जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपात्य फेरीत धडक मारली आहे